देशाच्या अनेक भागात कंकणाकृती सूर्यग्रहणाचा देखावा अनुभवायला मिळाला जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे योग शारीरिक मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीपे वंध अधिक मजबूत करतो त्यात वंश रंग लिंग असे कोणतेच भेदभाव नाहीत तो राष्ट्राच्याही पलीकडचा आहे अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे हा विश्व बंधुत्वाचा मानवतेच्या एकरुपतेचा दिवस आहे असं ते म्हणाले कोरोना महामारीमुळं आज सारं जग योगाकडे पूर्वीपेक्षा अधिक गांभिर्यानं बघत आहे आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर कोरोनावर मात करायला मदत होते योग साधनेत प्रतिकारशाती वाढवण्यासाठी अनेक पद्धती असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरात सर्वचजण घरातच योग साधना करत आहेत याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं माय लाईफ माय योगा या व्हिडिओ ब्लॅगिंग स्पर्धेला मिळालेला अपूर्व प्रतिसाद जगभरात योगा प्रति उत्साह वाढत असल्याचं निदर्शक आहे असं त्यांनी नमूद केलं अनेक संस्कृत वचनांचा दाखला देत योगामुळे कृतीप्रवणता वाढीला लागून विकास साधला जाऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवन इथं हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासनं केली यावेळी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही योगवर्गात सहभाग घेतला कोरोनाच्या पार्शभूमीवर योग वर्गामध्ये उपस्थितांच्या आसन व्यवस्थेत सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर योग्य खबरदारी घेण्यात आली मुंबईत इतर संस्थांनीही योगवर्गाचे आयोजन केलं होतं मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमातून योग अभ्यासवर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं फिल्म डिवीजनंही योग साधनेची उपयुक्तता सांगणारे दहा लघुपटांच बनवले आहेत सेलिब्रिटी स्पीक या उपक्रमाच्या माध्यमातून ख्यातनाम गायिका आशा भोसले चित्रपट कलाकार शिवाजी साटम सोनाली कुलकर्णी कबीर बेदी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्यासह इतर मान्यवरांचे योग विद्येबाबतचे विचार यातून जाणून घेता येतील फिल्म डिविजनच्या संकेत स्थळावर तसंच युट्यूबवरही हे लघुपट मोफत बघता येतील

अहमदनगर जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि इंटरनध्विल नस्त्रीपध्वी ऑर्गनायझेशने घरोघरी योग परिवारासह योगा या संकल्पनेचा पुरस्कार करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला पुणे इथं लष्कराच्या दक्षिण विभागातल्या जवान आणि त्यांच्या कुंटुवियांनी देखील योग दिवस साजरा केला तसंच कोरोना विरोधात लढा देण्याच्या निर्धार व्यक्त केला अमरावती इथं जागतिक योग दिनाच्या निमित्तानं अमरावती शहर पोलिस दलात कार्यरत असणारे प्रवीण आखरे यांनी पोलिस आयुक संजय बाविस्कर यांच्या उपस्थितीत पाण्यावर तरंगणारे योगाचे विविध प्रकार सादर करण्ण्यात आले सोलापूर कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे योग आणि प्राणायाम निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे या मूलमंत्राचा अंगीकार करून प्रत्येक व्यक्तीने आपल्या सार्वजनिक जीवनात वाटचाल केल्यास देश निरोगी आणि सशक बनेल असे प्रतिपादन पतंजली योग पिठाच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी केलं आहे या सोलापूरात योग साधकांना मार्गदर्शक करत होत्या जळगावात सावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ऑनलाइन पद्धतीनं सकाळी सात वाजता योग सत्राचे आयोजन करण्यात केलं होतं वाशिम शहरात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अनेक संस्थांनी योग अभ्यास वर्गाचं आयोजन केलं होतं नांदेड शहरात अनेक योगाभ्यासक मित्रांनी घरीच छतावर योग अभ्यास केला देशात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येने चार लाखाचा आकडा पार केला आहे

आतापर्यंत एका दिवसात आढळलेली सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे

अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत भारताचा क्रमांक आता जगात चौथा झाला असून कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होण्याबाबत भारत आठव्या क्रमांकावर आहे

राज्यात कोविडग्रस्त रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढत असूनही उत्तर मुंबईतली मालाड कांदिवली बोरिवली आणि दहिसर ही उपनगरं कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत

मुंबईत धारावी दादर आणि माहीम परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता मात्र आता या भागात रुण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल उद्या या भागाला भेट देणार असून या भागासाठी धडक उपाययोजना लागू करणार आहेत

शहरातल्या दाट लोकवस्तीच्या भागात रुग्णांच्या शोधासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गांची लक्षणं असलेल्या व्यक्तींचा शोध आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी नगरपालिका आणि आरोग्य विभागाची पथकं घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करत आहेत

राज्यात एक्सिजनअभावी होणारे कोरोना विषाणू बाधित रूग्णांचे मृत्यू आणि एकूण मृत्यूसंख्या दाखवप्यात अद्यापही पारदर्शकतेचा अभाव असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गांची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं सांगत याकडे लक्ष वेधण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे यात तातडीनं लक्ष घालून पारदर्शी माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे लद्दाखमधे भारत चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे हवाईदल प्रमुख एअर थिफ मार्शल आर के एस भदोरिया आणि नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग ही बस्कीत सहभागी झाले होते परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीनबदलच्या भविष्यातल्या धोरणांविषयी बस्कीत चर्चा झाली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सस्त्राने आक्रमक कारवाया केल्यास प्रतिकार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सेनादलांना देण्यात आलं आहे चीन बरोबरघ्या जमीनीवरच्या आणि सागरी हद्दीत कडक पहारा ठेवावा असं स्थिप्रमुखांना सांगण्यात आलं देशभरात आज साध्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखं खंडग्रास सुर्यग्रहण दिसलं देशाच्या उत्तर भागातल्या नागरिकांना सुर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्वरुपाचं दर्शन घेता आलं देशाच्या इतर भागात आणि राज्यात मात्र ते खंडग्रास स्वरुपात दिसलं हे या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होतं

आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत संगीत हा जीवनातला सर्वोच्च आनंद असल्याचं जावडेकरांनी ट्विटरवर म्हटलं आहे जावडेकर यांनी ट्विटरवर आंतरराष्ट्रीय पितुदिनाघ्याही शुभेच्छा दिल्या आहेत पिता आणि अपत्यादरम्यानचं नातं हे सर्वात नद्वगिंक आणि हळूवार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

सरकारनं ही दरवाढ त्वरित मागे घेऊन जनतेला न्याय द्यावा भारत चीन सीमेवर झालेल्या विवादाचा तोडगा काढावा आदी या मागण्यांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते राज्य सरकारनं काल तीन सनदी तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यात नाशिकषे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तिथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पंकज आशिया यांची भिवंडी निझामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे

त्या अधिकारी आहेत तर याच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संघालकपदायं काम पाहत असलेल्या विनिता वध्धसिंघल यांची आदिवासी विकास विभागाच्या सधिव पदावर बदली केली आहे

मुंबई महानगरपालिकेच्या के ई

प्रसार माध्यमांनी आणि समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांनी कुठल्याही अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण करू नये असं आवाहन रुग्णालय प्रशासनानं केलं आहे